नैनीतालच्या खीमानंद यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केलं आहे हवामानातल्या अनिश्चिततेची जोखीम पत्करत देशातले कोट्यावधी शेतकरी आज या योजनेचा लाभ घेत आहेत असंही मोदी म्हणाले देशाच्या विकासात नागरिकांच्या योगदानाबद्दलही पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले

तसंच यामध्ये विमा कंपन्यांच्या मालकी हक्कांवर आणि नियंत्रणावर असलेल्या बंधनावरील निर्बंधही हटवण्यातची तरतूद करण्यात आली आहे यावर चर्चा सुरू झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलं हे विधेयक पुढील चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती

गुंतवणुकीची मर्यादा वाढवली म्हणजे प्रत्येक विमा कंपनीत त्या मर्यादेपर्यंत परकी गुंतवणूक झालीच पाहिजे असे नाही किती गुंतवणूक करून घ्यायची याचा निर्णय संबंधित विमा कंपनीच घेणार आहे गुंतवणूकीत वाढ झाल्यानं विमा कंपन्यांना भासणारी भांडवलाची कमतरता दूर होण्यास मदत होईल असंही सीतारामन म्हणाल्या या विधेयकामध्ये विमाधारकाचे हित जपण्यात आलं असल्याचा दावाही त्यांनी केला अनेक भाजपच्या सदस्यांनी या विधेयकाचं स्वागत केलं तर विरोधकांनी शंका व्यक्त केली विमा कंपन्या विदेशी कंपन्यांच्या हाती गेल्यावर भारत आत्मनिर्भर कसा होणार असा सवाल कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केली फरार उद्योगपती फरार उद्योगपती विजय मल्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना कायदेशीर कारवाईसाठी भारतात आणण्यात येत आहे असं अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल राज्यसभेत सांगितलं यावेळी त्यांनी आधीच्या सरकारनं या उद्योगपतींना कर्ज दिल्याप्रकरणी विरोधकांवर जोरदार टीका केली विजय मल्या आणि नीरव मोदी या दोघांचं ब्रिटनमधून तर मेहुल चोकसी याचं अँटिगुआ इथून प्रत्यार्पण करण्यात येणार आहे

या मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच या बैठकीत सहभागी झाले होते

महाराष्ट्रासह पश्चिम भारतातील राज्यांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे ऐकूया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून या करारानुसार इस्रोद्वारे वीएनआयटीला सुसंगत प्रकल्प सोपवले जातील त्यावर काम करण्यासाठी वीएनआयटीमध्ये सुविधा आणि प्रयोगशाळा उपलब्ध करुन दिल्या जातील आवश्यक वाटल्यास इस्रोच्या अत्याध्निक चाचणी सुविधा देखील संस्थेला उपलब्ध करुन दिल्या जातील पश्विम भारतातील कोणतेही विषय तज्ञ आणि उद्योगांसोबत वीएनआयटी काम करुन प्रकल्पांचे प्रारुप तयार करेल या प्रारुपाला इस्रोने मान्यता दिल्यानंतर उद्योगांकडून ते खरेदी केले जातील यामध्ये विद्यार्थ्यांना अंतरिक्ष संशोधनातील प्रकल्पांमध्ये काम करुन नवनवीन कल्पना लढवण्याची संधी उपलब्ध होणार आहे याकामी इस्रोद्वारे आरंभी दोन वर्षांसाठी बीज भांडवल पुरवलं जाईल संशोधन आणि विकासातील वीएनआयटीचं कार्य पाहून इस्रोनं या कामासाठी संस्थेची निवड केली आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे

या दौऱ्यात ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध नेत्यांची भेट घेणार आहेत

दोन देशांमधल्या लष्करामध्ये थेट सहकार्य वाढवण्यासाठीही ते चर्चा करणं अपेक्षित आहे

राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस आहे

आसाम राहल दौरा कॉंग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर जात आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते इथं प्रचार सभा घेणार आहेत या दौऱ्यादरम्यान ते चहामळा कामगार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत बॅडमिंटन ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत पी

सिंधू हिनं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे तिनं काल डेन्मार्कच्या एल

प्रणय आणि साई प्रनीथ या दोघांना मात्र आपापले सामने गमवावे लागले मिश्र दुहेरीतही अश्विनी पोनप्पा आणि सात्विकराज रानकीरेड्डी यांचा पराभव झाला क्रिकेट भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद इथं खेळल्या गेलेल्या वीस षटकांच्या क्रिकेट सामन्यात काल भारतीय संघानं इंग्लंडवर आठ धावांनी विजय मिळवला

या विजयामुळ पाच सामन्यांच्या मालिकेत आता दोन्ही संघ दोन दोन असे बरोबरीत आहेत